जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी घोषित केल्यासंदर्भात प्रसारमाध्यमांच्या प्रशांना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातले प्रवक्ते रवीश कुमार यांनी उत्तरं दिली बंदी का उठवली याचं कारण चीननं आधीच दिलं असून चीनच्या निर्णयाचं आपण स्वागत करत असल्याचं कुमार म्हणाले पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर अझरच्या दहशतवादी कारवायांचा धोका प्रकर्षानं जाणवला त्याला जागतिक दहशतवादी घोषित करणं पाकिस्तानला मोठा धक्का असल्याचं कुमार म्हणाले निर्बंध समितीच्या निर्णयानुसार पाकिस्तान आणि त्विर सर्व राष्ट्रांनी मसूद अजहरची संपत्ती आणि निधी गोठवणं आवश्यक असल्याचं कुमार म्हणाले

संयुक्त राष्ट्र संघटनेकडून मसूद अजहरचा समावेश जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत होणं हा भारताच्या मुत्सद्देगिरीचा मोठा विजय असल्याचं केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते मसूद अजहरचा समावेश जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत होणं हा पाकिस्तानला एकटं पाडण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अथक प्रयत्नांचा परिणाम असल्याचं संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी सांगितलं मनी लाँड्रिंगच्या आरोपांप्रकरणी वादग्रस्त उलामिक धर्मोपदेशक झाकीर नाईक विरोधात आज सक्तवसुली संचालनालयानं पहिलं थेट आरोपपत्र दाखल केलं

मनी लाँड्रिंक प्रतिबंधक कायद्याखाली मुंबईतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे

फानी चक्रीवादळ उद्या दुपारच्या आत ओदिशातल्या पुरीच्या दक्षिण भागात धडकण्याची शक्यता गृह मंत्रालयाने व्यक्त केली आहे

चक्रीवादळामुळे ओदिशातल्या गंजम गजपती खुर्दा पुरी जागतसिंगपूर केंद्रापाडा भद्रक जाजपूर आणि बालासोर जिल्ह्यांमधे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे या चक्रीवादळाचा फटका पश्चिम बंगालमधल्या पूर्व आणि पश्चिम मेदिनीपूर दक्षिण आणि उत्तर चोवीस परगणा हावडा हुगळी झाख्राम आणि कोलकाता कें तसंच आंध्र प्रदेशातल्या श्रीकाकुलम विजयनगरम आणि विशाखापट्टणम या जिल्ह्यांना बसण्याची शक्यता आहे चक्रीवादळ धडकण्याच्या वेळी दीड मीटर उंचीच्या लाटा ओदिशातल्या गंजम खुर्दा पुरी आणि जगतसिंगपूर जिल्ह्यातल्या सखल भागात घुसण्याची शक्यता आहे चक्रीवादळाच्या पार्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालय संबंधित राज्य सरकारं आणि केंद्रीय संस्थांच्या संपर्कात आहे

मदत आणि बचाव कार्यासाठी भारतीय तटरक्षक दल आणि नौदलानं नौका आणि हेलिकॉप्टर्स सज्ज ठेवली आहेत पूर्व किनारपट्टीवर हवाई देखरेखही ठेवली जात आहे फानी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या वरीष्ठ अधिका यांना संबंधित राज्यांबरोबर समन्वय साधून प्रतिबंधात्मक उपाय योजन्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत याशिवाय मदत आणि बचाव कार्यात आवश्यकतेनुसार प्रभावी पावलं उचलायला सांगितलं आहे चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली हिमाचल प्रदेशातल्या मंडी जिल्ह्यातल्या फागनी श्विं खोल दरीत जीप कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आणि सहा जण जखमी झाले जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित तीन टप्प्यांसाठीच्या प्रचारानं आता चांगलाच वेग घेतला असून विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे

काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी सत्तेवर आल्यास न्याय योजनेद्वारे गरिबांना पैसे देण्याचं आश्वासन झारखंडमधल्या सिमदेगा श्वि घेतलेल्या प्रचारसभेत दिलं महाराष्ट्रात लातूर शिल्या प्रचारसभेतल्या भाषणात भाजपा नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदर्श आचारसंहितेचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं त्यांना क्लीन चिट दिली आहे तर मध्यप्रदेशमधल्या शाहडोल खेल्या प्रचारसभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर कथित प्रतिक्रिया दिल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांना निवडणूक आयोगानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे अहमदाबादमधल्या निवडणूक बैठकीदरम्यान प्रधानमंत्र्यांविरोधात वारवार टिंप्पणी केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं काँग्रेस नेता नवज्योत सिंग सिद्धू यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे

यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर पालकमंत्री अंबरीष आत्राम पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल उपस्थित होते शहिदांच्या कुटुंबाची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांचं सांत्वन केलं माओवादी हल्लेखोरांना शोधण्यासाठी आसपासचा परिसर विंचरुन काढायला पोलिसांनी सुरुवात केली आहे श्रद्धांजली कार्यक्रमानंतर शहीद जवानांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आले कालच्या हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी गडचिरोलीतल्या बाजारपेठा आज बंद होत्या या हल्ल्याचा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं निषेध केला आहे कर्तव्य बजावत असलेल्या सुरक्षाकर्मीवरचा हल्ला मानवाधिकारांचं उल्लंघन असून असे हल्ले रोखले पाहिजेत असं आयोगानं म्हटलं आहे महाराष्ट्रातल्या दुष्काळ स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी आचारसंहितेचा कोणताही अडसर नाही तसंच राज्यातले निवडणुकांचे सर्व टप्पे झाल्यामुळे दुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक कामं करण्याकरिता निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी वार्ताहरांना सांगितलं राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीबाबत राज्यशासनानं ऑक्टोबरपासूनच तीव्र गतीनं पावलं उचलायला सुरुवात केली त्यामुळे दुष्काळावर ब यापैकी मात करण्यात आपण यशस्वी असल्याची माहिती महसूल मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे ते आज मुंबईत मंत्रीमंडळ बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते जगभरातली सरकारं वृत्त पत्रांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी करत असून त्यासाठी नव नवीन कायदे आणत असल्याचं तेरनॅशनल प्रेस स्टिट्युट या व्हिएन्ना अल्या पत्रकारांच्या जागतिक संघटनेचं म्हणणं आहे

कोणत्या अटींवर तालिबान बरोबर शांतता प्रस्थापित करता येईल यावर चर्चा करण्यासाठी अफगाणिस्तानची राजधानी काबूल श्व कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत आज तीन हजारपेक्षा जास्त धार्मिक समुदायांचे नेते राजकीय नेते आणि त्विर प्रतिनिधी उपस्थित होते या परिषदेतल्या अंतिम निर्णयाबाबत उद्यापर्यंत घोषणा होईल याची शाबती नसली तरी हिंसाचाराचा त्वरित पायबंद झाला पाहिजे अशी भावना अनेक समित्यांच्या नेत्यांनी व्यक्त केली आयसीसीनं जाहीर केलेल्या जागतिक क्रमवारीत कसोटीमधे भारतीय संघानं आपलं अव्वल स्थान राखलं असून एक दिवसीय सामन्यांत पहिल्या स्थानी असलेल्या ख्लिडपासून भारत केवळ दोन गुणांनी मागं आहे

ऑकलंड धिं सुरु असलेल्या न्युझीलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या सामन्यात आज भारताच्या एच

उद्याच्या सामन्यात त्याचा मुकाबला जपानच्या कांता त्सुनेमा याच्याशी होणार आहे दरम्यान बी साई प्रणीतचा चीनच्या लीन डॅननं पराभव केला असून त्याचं या स्पर्धेतलं आव्हान संपूष्टात आलं आहे